कालच्या पहिल्या दिवशी सर्व रस्ते निर्मनुष्य राहिले तर सकाळी दुध व्रत्तपत्र वितरण वगळता अन्य सर्व व्यवहार कडकडीत बंद असल्याचं आढळून आलं औषधींच्या दुकानांसह बहुतांश पेट्रोल पंपही बंदच ठेवण्यात आले होते फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच कामासाठी घराबाहेर पडले पोलिसांचा मोठा फौजफाटा ठिकठिकाणी बंदोबस्तासाठी सज्ज होता प्रम्ख चौकांवर पोलिसांकडून जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी होत होती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी शहरातील बंदोबस्ताचा प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेतला येत्या अठरा जुलैपर्यंत ही जनता संचारबंदी लागू असणार आहे संचारबंदी यशस्वी करण्यासाठी एक विशेष योजना राबवण्यात येत असल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे यासाठी महापालिका पोलिस आणि महसूल प्रशासन एकत्रितपणे कार्यरत आहे महापालिकेनं चारशे चाळीस कर्मचारी दहा प्रभाग अधिकारी विभाग प्रमुख तसंच वीस पर्यवेक्षकांची यासाठी नियुक्ती केली आहे दोनशे पथकं यासाठी स्थापन करण्यात आल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे जिल्हाधिकारी उदय चौधरी तसंच महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शहरातल्या विविध ठिकाणी फिरून पाहणी केली आहे बंदोबस्तावर असणाऱ्या वाहतूक शाखेचे अधिकारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी त्यांनी यावेळी चर्चा केली

कोरोना विषाणूच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन ही संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत

जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी काल याबातचे आदेश जारी केले याकाळात औषधी दुकाने शासकीय तसंच खाजगी रूग्णालय आणि कर्मचारी माध्यमांचे प्रतिनिधी यांना सूट देण्यात आली आहे मात्र सबंधितांनी आपलं ओळखपत्र सोबत ठेवणं अनिवार्य आहे

या भागात कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उपम्ख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली

दरम्यान कोरोना विषाणूवर उपचार घेत असलेल्या पाच रुग्णांचा काल मृत्यू झाला

दरम्यान कालपासून शहरात अँटीजेन पद्धतीच्या चाचणीस सुरूवात झाली

शहरात प्रवेश करण्याच्या प्रमुख मार्गांवरही अँटीजेन पद्धतीनं तपासणी करण्यात आल्याचं पाडळकर यांनी सांगितलं

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा आणि नगरपालिकेचे मुख्याधिकारी नितीन नार्वेकर यांनी काल डॉ बाबासाहेब आंबडेकर सभागृहात सर्व प्रभागातल्या नगरसेवकांची बैठक घेऊन याबाबतच्या नियोजनाची माहिती दिली आरोग्य विभागाची फिरती रुग्णवाहिका तिचं वेळापत्रक यावेळी नगरसेवकांना देण्यात आलं

एलआयसी कॉलनी मिस्किनप्रा आणि एसटी कॉलनीतले हे रुग्ण होते

दरम्यान महापालिकेनं कालपासून घरोघरी जाऊन रुग्णांची तपासणी सुरू केली असल्याचं महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी सांगितलं

यातल्या प्रत्येक पथकास पल्स ऑक्सिमीटर इन्फ्रारेड थर्मामीटर सॅनिटायजर मास्क नोंद वही इत्यादी साहित्य उपलब्ध करून देण्यात आलं आहे असं ते म्हणाले

यात बीड शहरातले आठ परळीत चार गेवराई सहा आष्टी आणि केजमधल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

दरम्यान काल दोन रुग्णांचे लाळेचे नमुने घेतल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला

दरम्यान काल पाच रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं

यामध्ये परभणी शहरातले दहा सेलू तालुक्यातले दोन तर पाथरी जिंतूर आणि मानवत इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे

हे सर्व रुग्ण यापूर्वीच्या बाधित रुग्णांच्या संपर्कातले आहेत

काल या आजारातून आणखी एक रुग्ण कोरोना विषाणूमुक्त झाल्याने त्याला रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे

यामध्ये उस्मानाबाद उमरगा तुळजापूर आणि भूममधल्या प्रत्येक एका रुग्णाचा समावेश आहे

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्ज माफीस पात्र असलेल्या शेतकऱ्यांकड्रन कोणत्याही स्वरूपात व्याजाची रक्कम वसूल करू नये तसेच या शेतकऱ्यांना पिक कर्ज द्यावे असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले काल एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे आदेश दिले आहेत कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांकडून कोणत्याही स्वरूपात व्याज वसूल करू नये तसेच कोणताही लाभार्थी पिककर्जापासून वंचित ठेवू नये शासनाचे निर्देश असतानाही औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्जाचे व्याज घेतल्याशिवाय पिककर्ज वाटप करत नाही म्हणून ही याचिका दाखल करण्यात आली होती

जवळपास अर्धा तास ही चर्चा झाली या चर्चेनंतर मुंबईतल्या पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश जारी झाले त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबईतल्या शिवसेना आमदारांची एक बैठक घेतली राज्यातल्या क्रषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे शासनानं हा निर्णय घेतला आहे दरम्यान औरंगाबादच्या जाधवमंडी इथल्या उच्च्तम कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यकाळ येत्या पाच ऑगस्टला संपणार होता मात्र या निर्णयामुळे इथली निवडणूकही लांबणीवर गेली आहे

टिलीमिली मालिकेद्वारे क्रतीनिष्ठ उपक्रम हे शिक्षणाचं मुख्य माध्यम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे

विद्यार्थ्यांना अंतर्गत परीक्षांच्या आधारे गुण देण्यात आल्यानं यंदा गुणवत्ता यादी जाहीर केली नसल्याचं आयसीएसईनं सांगितलं ज्या विद्यार्थ्यांना गुणांबाबत आक्षेप आहे त्यांना पुन्हा परीक्षा देता येईल असंही मंडळानं म्हटलं आहे

ते काल चंद्रपूर इथं आढावा बैठकीत बोलत होते कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात जिल्ह्यात निर्माण झालेल्या रोजगार संधी लघ् आणि मध्यम उद्योगाला अर्थसहाय आणि चालना इत्यादी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली

मराठा आरक्षण न्यायालयीन लढ्यात सहभागी झालेले अभ्यासक जाणकार आणि वकिलांची काल द्रदृष्य संवाद प्रणालीद्वारे बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते न्यायालयीन लढाईत राज्य सरकारची बाजू मांडताना मराठा समाजातल्या सर्व घटकांना विश्वासात घेऊन सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं

कानन येळीकर यांनी दिली आहे त्यांनी काल यासंदर्भात संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली

परभणीत यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांसाठी पहिले पाच दिवस अत्यंत महत्वाचे असतात याकरीता डॉक्टरांनी या कालावधीत रुग्णांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत तातडीनं उपचार करावेत असे निर्देश त्यांनी दिले

त्यामुळे या मार्गावरची सर्व जड वाहतूक औरंगाबाद जालना देऊळगाव राजा चिखली अमरावती नागपूर मार्गे वळवण्यात आली आहे असं सार्वजनिक बांधकाम विभागानं कळवलं आहे

गेले दहा दिवस जिल्ह्यात संचारबंदी असल्यानं सर्व व्यवहार विस्कळीत झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्या काल बोलत होत्या

प्रथ्वीराज फड असं या मुलाचं नाव असून तो काल रात्री आपल्या मोटारसायकलवरून गंगाखेड रस्त्याकडे जात असताना हा अपघात झाला गंभीर जखमी अवस्थेतत त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचार पूर्वीच त्याचा मृत्यू झाला

यावेळी किनवटचे तहसिलदार उत्तम कागणे उपस्थित होते

या तरुणांचा आदर्श जिल्ह्यातल्या इतर गावातल्या तरुणांनीही घ्यावा असं राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी म्हटलं आहे या गावात व्रक्षारोपणाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते

खरीप हंगामातली पेरणी अंतिम टप्प्यात आली तरी कोणत्याही पीक विमा कंपनीने बीड जिल्ह्यातल्या निविदा प्रक्रियेत भाग न घेतल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा संरक्षण मिळेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता या अडचणींवर पालकमंत्री मुंडे यांनी पाठप्रावा करत जिल्ह्यातल्या या प्रश्नांकडे मंत्रिमंडळाचं लक्ष वेधलं पीक विमा अदा करतेवेळी कंपनीस जादा भार येत असल्यास त्यातील काही भार राज्य शासनाच्या वतीने उचलण्याचा तोडगा काढण्यात आला आहे

कळंब आणि वाशी तालुका परिसरात झालेल्या पावसामुळे मांजरा नदीच्या पात्रातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहात वाढ झाली

तर लातूर जिल्ह्यात काल दिवसभर हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु होता

त्यामुळे जिल्ह्यातून वाहणाऱ्या मांजरा रेणा आणि तेरणा या नद्यावरील बंधारे भरत असून कळंब तालुक्यातल्या लासरा बंधाऱ्यातल्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे

परवा रात्री झालेल्या मुसळधार पावसानं हे धरण शंभर टक्के भरलं आहे

उपकेंद्राचं भूमीपूजन काल पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते झालं यावेळी खासदार राजीव सातव आमदार तान्हाजी मुटकुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधा विनोद शर्मा उपविभागीय अधिकारी अत्ल चोरमारे उपस्थित होते उस्मानाबाद जिल्ह्याच्या परंडा तालुक्यातल्या आनाळा इथं मनाई आदेशाचं उल्लंघन करून पोलिसांना धक्काब्क्की करणाऱ्या आणि पोलीस वाहनावर दगडफेक करणाऱ्या पाच जणांविरोधात अंबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे